कृषी विधेयकं कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक शेतकरी सक्षमीकरण किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करारविषयक विधेयक ही दोन विधेयक काल राज्यसभेत आवाजी मतदानान मंजूर करण्यात आली भारतीय कृषी क्षेत्रासाठी हा दिवस ऐतहासिक असून राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी सबंधित दोन विधेयकांमुळे देशातला शेतकरी सक्षम होणार असून मध्यस्थाकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न द्पपट होण्यास मदत होणार असून देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रगती वेगानं होण्यास मदत होईल असं सांगत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच अभिनंदन केलं कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं असून या विधेयकांमुळे भविष्यात ते सहज शक्य होईल असही मोदी म्हणाले दरम्यान विरोधकांनी मात्र या विधेयक मंजुर होण्याचा निषेध करत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या विरोधात अविब्वास ठराव आणला तसंच ही विधेयक लोकशाही प्रक्रियेविरुद्ध पद्धतीनं मंजूर करण्यात आली असा आरोप करत कॉप्रेस तृणमूल कॉप्रेस डीएमके आणि डाव्या पक्ष सदस्यांनी या विधेयकाचा निषेध करत राज्यसभेत गदारोळ केला

राजनाथ सिंह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी काल एक वार्ताहर परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते सभागृहात सर्वांना विधासात धेऊन चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असली तरी संसदेच्या प्रतिषेला साजेसं वर्तन करणं ही विरोधकांची देखील जबाबदारी असल्याचं सिंह म्हणाले विरोधी पक्ष देशातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहेत मात्र केंद्र सरकारचं कृषिविषयक धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातील नसून शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला विधेयकांवरील प्रतिक्रिया अहमदनगर केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातील शेती व्यवसायाला स्वातंत्र्य स्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास माजी कृषी आणि पणन मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला या विधेयकांना मिळालेली मंजूरी आणि त्यापे कायद्यात रुपांतर करण्याचा सुकर झालेला मार्ग देशातील कृषी अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि नवे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आता पेरणी केल्यानंतर लगेच येणाऱ्या उत्पादनाचा करार व्यापारी अथवा एखाद्या कंपनीशी करता येण्याची संधी मिळाली आहे

वित्त राज्यमंत्री अनूराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

ज्या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून ज्यांचे कुठलेही व्यवहार सुरू नाहीत किंवा त्यांच्या नावे कुठलीही ठोस अशी मालमत्ता नाही अशा बनावट कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे असं ठाकूर यांनी या उत्तरात म्हटलं आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आपत्ती काळात द्यावयाच्या पूर्वीच्या मदतीच्या हेक्टरी तिप्पट मदत देऊ अशी थाटात घोषणा केली होती मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली असून पूर्वी मिळणारी दोन हेक्टरघी मदत आता एक हेक्टर मर्यादेवर आणली असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार ऍड वामनराव चटप यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या या धोरणांचा शेतकरी संघटनेने निषेध केला आहे

अहमदनगर केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत खरेदी केलेल्या एक लाख क्विंटल कांदा बाजारात आणून किमती स्थिर कराव्यात मात्र कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा अशी आप्रही मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली

यावर गोयल यांनी याबाबत सकारात्मक विचार करून लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे

गुप्तवार्ता महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था असून इथे आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन मदत करेल अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमूख यांनी काल दिली

अस्थिरता निर्माण करु पाहणान्या शक्ती बॉम्ब स्फोटासाठी ड्रोनसारख्या वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करत असतात अशा गोष्टींवर वेळेपूर्वी मात करण्यासाठी गुप्त वार्ता यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे असं देशमुख यांनी सांगितलं नाशिक वंचीतांना ज्ञानदान करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे राज्यभरात कानाकोपऱ्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यपैकी सुमारे दोन लाख विद्यार्थी पदवी शिक्षण घेत आहेत सध्याच्या कोरोनाच्या काळात त्यांना ऑनलाईन परीक्षेच्या प्रवाहात आणण्यात येईल अशी म्वाही राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल नाशिक इथं एका आढावा बैठकीत दिली

त्यांच्या ऑनलाईन परिक्षांचे नियोजन विद्यापीठाने केले आहे

त्यांचे शौर्य स्मरणात राहण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात निर्मित शौर्य स्थळ या वास्तूचे लोकार्पण काल शहीद जवानांच्या कूटुंबीयांच्या हस्ते करण्यात आलं

जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्याना शौर्यस्थळाच्या माध्यमातून शहीद पोलिस जवानांची शौर्यगाथा समजेल त्यामुळे सर्वांनी या स्थळाला भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केले नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जवानांना तत्काळ उपघार उपलब्ध व्हावेत यासाठी तयार करण्यात आलेल्या पोलिस इस्पितळ आणि बहउद्देशिय चिकित्सा केंद्राचे उद्घाटनही बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आलं या इस्पितळात अत्याध्निक यंत्रसामग्रीसह तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सदैव सेवेत राहणार आहे एसटी राज्य परिवहन महामंडळाला सरकारने तीन हजार कोटी रुपयांचे सहाय्य देऊन आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकघे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे कायम तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला कोरोनाच्या काळात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे

या पार्वभूमीवर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसहाय्य द्यावे कर्मचाऱ्यांचे जूलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे वेतन तात्काळ द्यावं कर्तव्य बजावताना कोरोनामूळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच द्यावं महामंडळाला मोटार वाहन कर आणि डिझेलवरील व्हॅट माफ करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे इमारत ठाणे ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं धामनकर नाक्याजवळ तीन मजली इमारतीचा भाग कोसळून आठ जण ठार झाल्याचं वृत्त आहे एका लहान मुलासह पाच लोकांना वाचवण्यात आलं आहे भिवंडी अग्नीशन दल आपत्ती आणि बचाव दल मदत कार्यात गुंतले आहे इमारतीच्या ढिगाऱ्यात आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घटना घडली आहे ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा घटनास्थळावर आहेत असं आमचे ठाण्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर यांनी कळवलं आहे यवतमाळ वाघिण यवतमाळ च्या पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वाधिणीने नरभक्षक अवनी वाघिणीच्या आठवणी ताज्या केल्या आहे अवनी प्रमाणेच परिसरात दहशत पसरविणाऱ्या या वाघिणीने अनेक ग्राढोरांची शिकार केली असून एका शेतकरी महिलेचा बळी घेतला त्यामुळे या वाधिणीला बंदिस्त करा असा ठराव आमदार डॉ संदीप धूर्वे यांनी बोलाविलेल्या बैठकीत ग्रामस्थ आणि वनविभागाने घेतला आहे तो ठराव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांना पाठविण्यात आला आहे

ही पत्रे घेऊन मिरजेतील जीएसटी कार्यालयात तरुणांनी गर्दी केली दरम्यान त्यातून फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्या नंतर या तरुणांनी संताप व्यक्त केला जीएसटी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आहे

हतनूर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे अन्य नदी आणि नाले यांचा विसर्ग पाहता पाणी तापी नदी मधून सुलवाडे धरणाव्दारे खालील बाजूस येण्याची शक्यता आहे पाणलोट क्षेत्रात पाऊस सूरू असून त्याची गती वाढल्यास या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही दिवस सुरक्षेघ्या आणि पुरपरिस्थीती इत्यादि कारणास्तव धूळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील तापीकाठच्या गावांनी सावध आणि सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे तरोडा भागातील सरपंच नगर मधील अनेक घरात पाणी घूसले आहे आनंदनगर शाहूनगर शारदानगर वसंतनगर इथही पाणी साचले आहे

लोहा तालुक्यातील उध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे काल सायंकाळी वक्रव्दार उघडण्यात आले असून अतिरिक्त पाणी मानार नदीत सोडण्यात येत आहे यामूळे मनार नदीला पूर येणार असून नदी काठावरच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना प्रशासनाने केली आहे नांदेड जिल्ह्यात मागील आठ दहा दिवसात झालेल्या अतिवृष्टी पुर यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे भोकर तालुक्यातील काही गाव शिवारात जाऊन संपर्क मंत्री अशोक चव्हाण यांनी पिक नुकसानीची पाहणी केली हिमायतनगर तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या द्धना नदीवरील निम्न द्धना प्रकल्पाचे चार दरवाजे काल सकाळी उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतकतेघा इशारा देण्यात आला आहे या भागात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे निम्न दृधना प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल असं प्रकल्प अभियंत्यांनी सांगितलं गल्हाटी धरण क्षेत्रातल्या गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे

हवामान उद्या सकाळपर्यंत राज्यात बह्तांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तूरळक ठिकाणी मूसळधार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार